पत्र आज सकाळी साडेदहा पर्यंत सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणयाचा आज अंतिम दिवस युवकांमधे जलसंवर्धनाची सवय रुजण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन लक्ष्य सेननं स्कोटीश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतं पद पटकावलं

पदकांची कमाई महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात राजकीय घडामोंडीना वेग आला आहे राज्यातली राष्ट्रपती राजवट हटवून भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारस पत्र आज सकाळी साडे दहा वाजेपर्यंत न्यायालयात सादर करण्यात यावी असं महाधिवका तूषार मेहता यांनी काल सांगितलं न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठांनं काल विशेष सुनावणी केली

दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार आणि राष्ट्रवादी काँप्रिसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहोत आणि शरद पवार हेच आपले नेते आहेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँप्रेस राज्याघ्या जनतेसाठी एकत्रितपणे काम करतील असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे तर शरद पवार यांनी अजित पवार यांचं हे विधान खोटं आणि दिशाभूल करणार असल्याचं म्हटलं आहे आपला पक्ष काँप्रेस आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करेल असं शरद पवार म्हणाले दरम्यान अजित पवार यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली तर शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांनीही काल आपापल्या आमदारांबरोबर बैठका घेतल्या आणि त्यांना सरकार स्थापनेबाबत आबस्त केलं भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल पक्षांच्या आमदारांसोबत बहुमताला सामोरे जाण्याबाबत चर्चा केली भाजपा घोडेबाजारात गुंतली असल्याचा आरोप काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला

त्यांचं मत विधानसभेत बहुमत स्थापन करण्यात निर्णायक ठरणार आहे

तर शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु असून सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसे नेते अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यांनी शनिवारी भाजपाबरोबर हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी मुदत ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्जाची छाननी उद्या होईल गुरुवारपर्यंत उमेदवारांना आपली नावं मागं घेता येतील

विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरु आहेत मेदिनीनगर आणि गुमला श्विल्या प्रसारसभांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत

पक्षाचे हंगामी अध्यक्ष हेमंत सोरेन बरहेत आणि दुमका या दोन जागांवरुन निवडणूक लढवणार आहेत झारखंडमधे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानं आपापल्या पक्षांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे झारखंड काँग्रेसचे प्रभारी आरपीएन सिंग आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष अभय सिंग यांनी काल रांचीमधे जाहीरनामे प्रसिद्ध केले

या परिषदेत जलजीवन अभियानाबाबत झालेली चर्चा सरकार जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन तंत्राला देत असलेलं प्राधान्य दर्शवते असं ते म्हणाले पश्विम बंगालमधे नडियामधल्या करीमपूर उत्तर दिनाजपूरमधील कालियागंज आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यातल्या खडगपूर या विधानसभेच्या तीन जागांसाठीच्या होत असल्याल्या पोटनिवडणुसाठी आज सकाळी आज सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात झाली

उत्तर प्रदेशात आजपासून फिलारीया या आजारा विरोधात व्यापक प्रतिबंध मोहीम सुरु होत आहे

दिल्ली विधानसभेनं आजपासून तीन दिवस राष्ट्रकुल युवा संसदेचं आयोजन केलं आहे

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील भारतात प्रथमच राष्ट्रकुल युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे युवकाना विधीमंडळ कामकाजाबाबत अवगत करणं तसंच विधीमंडळ कामकाज आणि निर्णय प्रक्रियेत त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितलं हवाई दलाच्या कमांडर्सची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्ली धिं सुरु होत आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या परिषदेचं उद्दाटन करतील हवाई दलाचे उच्चस्तरीय कमांडर या परिषदेत सहभागी होणार आहेत भारताच्या लक्ष्य सेननं स्कोटिश खुल्या बँडमिंटन स्पर्धेत पुरुष एकरीच विजेतं पद पटकावलं आहे

गेल्या तीन महिन्यातलं लक्ष्यचं हे चौथं विजेतं पद आहे

कझागिस्ताननं दुसरं तर जपाननं तीसरं स्थान पटकावलं

अपघातप्रस्त विमान हे स्थानिक स्तरावर उड्डाणसेवा देणाऱ्या कंपनीचं आहे